पुणे वृत्तांत कोरोना पुणे प्ण्यात आज आणखी तीन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागान दिली आहे त्यामुळे आता पुण्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या पाच झाली आहे

दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं त्यांच्याबाबत माहिती देताना डॉ म्हैसेकर म्हणाले

म्हैसेकर यांनी सांगितलं कोरोना उपचार इशारा कोरोना आजाराची कोणतीही प्राथमिक लक्षणे दिसणाऱ्या एकाही रुग्णावर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी उपचार न करता पुढील तपासणीसाठी त्यांना नायडू रुग्णालयात पाठवण्याचं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे पुणे आणि परिसरात काही खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून अशा संशयास्पद रुग्णांवर उपचार सुरु असल्याबद्दलची माहिती मिळाली असून असे उपचार करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांवर कोणत्याही थराला जाऊन कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे

कोरोनाचे रुग्ण पुण्यात सापडल्यापासून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून सॅनिटायझर मास्क घेऊन ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे आरोग्यविषयक जनजागृती हात धुण्याची पद्धत वेळा योग्य सॅनिटायझरची निवड योग्य वापर याविषयी जनजागृती करणे गरजेचं असल्याचं तज्ञांकडून सांगण्यात आलं आहे

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची काळजी घ्यायला हवी असं आवाहनही मोहोळ यांनी केलं आहे पुण्यतिथी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महात्मा फुले वाडागंज पेठ आणि सारसबागेसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या प्तळ्यास प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केल तसच उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनीही मनपा भवन येथील तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल रिक्षा पुण्यातल्या दोन रिक्षाचालकांच्या प्रमाणिकपणाचं उदाहरण आज पाहायला मिळालं रिक्षाचालक अतुल टिळेकर आणि भारत भोसले यांना सोन्याच्या दाग दागिन्यांनी भरलेली एक बग पुणे रेल्वे स्थानकावरील पार्किंग बूथ मध्ये सापडली त्यांनी ती रेल्वे पोलिसांकडे सुपूर्त करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे

अंत्यसंस्कार ज्येष्ठ पत्रकार अभ्यास् संपादक अनंत दीक्षित यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी पूण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्याचं काल संध्याकाळी पुण्यात अल्प आजारान निधन झालं

सकाळ लोकमत वर्तमानपत्रांमधून त्यांनी संपादक म्हणून दीर्घकाळ काम केलं होत

आकाशवाणीच्या परिवारातील ते लोकप्रिय उद्घोषक होते हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं

उद्या आकाश ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागान व्यक्त केली आहे नमस्कार